सत्ता मिळाल्यास शेतक यांसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर करण्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं आश्वासन

ओदिशामधे फणी चक्रीवादळ ग्रस्त भागात मदत आणि पुर्नवसनाचं काम मोठया प्रमाणात सुरु लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोचला आहे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आणि स्टार प्रचारक देशभर प्रचार दौरे करत आहेत

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमधल्या घाटल बिं प्रचारसभा घेतली भाजपा सरकार सत्तेवर आलं तर संसदेत नागरीकत्व सुधारणा कायदा मंजूर करुन देशभरातल्या घुसखोरील आळा घालून नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी राबवण्यात येईल असं आश्वासन शहा यांनी यावेळी दिलं

ममता बॅनर्जी राज्यातील विकासकामांना अडथळा आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांकुरा जिल्ह्यातील राणीबंध श्वे घेतलेल्या प्रचारसभेत केंद्रसरकारवर जोरदार टीका केली जनतेला दिलेली आश्वासनं केंद्र सरकारनं पूर्ण केली नसल्याचा आरोप त्यांनी केला

काँप्रेस महासचिव प्रियंका गांधी वड्रा यांनी आज हरियाणात अंबाला सभा घेतली

काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर त्यांचं सरकार शेतक यांच्या कल्याणासाठी विशेष कृषी अर्थसंकल्प सादर करेल असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं

गरीबांचं संरक्षण करण्यात भाजपा सरकार अपयशी ठरलं आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपानं दाखल केलेल्या तक्रारीं संदर्भात निवडणूक आयोगानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी भाजपानं केली आहे

लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एका मतदानकेंद्रावर ही पडताळणी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे

आम आदमी पक्षाचे पूर्व दिल्लीतील लोकसभा उमेदवार अतिशि यांच्या जातीचा ट्वीटमधे उल्लेख केल्याबद्दल दिल्लीच्या निवडणूक अधिका यांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे सिसोदिया यांना उद्या संध्याकाळ पर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत काँग्रेस नेते पी चिंदबरम यांचा मुलगा कार्ती याला अमेरिका जर्मनी तसंच स्पेन या देशात जायला सर्वोच्च न्यायालयानं आज परवानगी दिली त्यांच्यावर सक्त वसुली संचालनालय आणि सीबीआयच्या आरोपांवरुन गुन्हेगारी स्वरुपाचा खटला सुरु आहे आधीचे निर्बंध कायम ठेवत ही परवानगी दिल्याचं सरन्यायधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं म्हटलं आहे

नायजेरियात समुद्र चाच्यांकडून पाच भारतीय नाविकांचं अपहरण केल्याच्या वृत्ताबाबत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी नायजेरिया शिल्या भारतीय उच्चायुक्तांकडून अहवाल मागवला आहे अपहरण झालेल्या भारतीय नाविकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी हे प्रकरण नायजेरिया सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमोर मांडावं असं स्वराज यांनी नायजेरियातल्या उच्चायुक्तांना कळवलं आहे ओदिशामधे फानी चक्रीवादळ आलेल्या पुरी खुरडा जगतसिंगपूर जाजपूर सह तिर भागात मदत आणि पूर्नवसनाचं काम मोठया प्रमाणात सुरु आहे

भारत आणि बांगलादेश संयुक्तरित्या बांगादेशचे थोर नेते बंगबधू शेख मुजीबूर रहमान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार आहेत

बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांचे सल्लागार डॉक्टर गोहर रिझवी यांनी आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिका यांशी याबाबत चर्चा केली

दूरदर्शनचा डीडी फ्री डीश प्लॅटफॉर्म कोणतंही मूल्य न घेता बांग्लादेश टीव्हीच्या प्रसारणासाठी वापरला जाईल अशी घोषणा प्रसारभारतीनं केली असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं म्यानमां सरकारनं सरकारी गोपनियता कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या रॉयटरच्या दोन पत्रकारांना मुक्त केलं आहे म्यानमांच्या राष्ट्रपतींनी माफी दिल्यानंतर त्या दोघांना तुरुंगातून सोडण्यात आलं

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनानं एच वन बी व्हीसाच्या फीमधे वाढ करण्याची योजना आखली आहे

यामधे कोणत्या श्रेणीसाठी ही वाढ करण्यात आली आहे याबद्दलची माहिती नमूद करण्यात आलेली नाही

लष्कराच्या बाजूनं कोणतीही जीवितहानी झालेली नाही आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई डियन्स यांच्यात सुरु आहे नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

देशभरात आजपासून रमजान महिन्याला सुरुवात झाली काल रात्रीपासून मशिदींमधे तरावीह या विशेष नमाजाकरता गर्दी होती महिनाभर हे नमाज सुरु राहतील रमजान हा उलामी दिनदर्शिकेनुसार नववा महिना असून या महिन्याची सांगता वि उल फितरने होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत रमजानचा पवित्रा महिना समाजात सद्गाव प्रसन्नता आणि बंधुभाव वृद्धींगत करेल असं मोदी यांनी म्हटलं आहे